विधानपरिषदेत अर्थ राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी अर्थसंकल्प सादर केला

सिंधूर्द्ग उस्मानाबाद नाशिक आणि सातारा इथं नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं तसंच अमरावती आणि परभणी इथंही वैद्यकीय महाविद्यालयं स्थापन करणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं

कृषी क्षेत्रासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे

ते आज सादर झालेल्या अर्थसंकल्पावर बातमीदारांना प्रतिक्रिया देतांना बोलत होते राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्य यंत्रणेला मजबूत करण्यासाठी केलेली तरतूद निश्वितच महाराष्ट्र सुदृढ करणारी ठरेल असं सांगत हा अर्थसंकल्प पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देतांना समाजातील सर्व घटकांना दिलासा देणारा आहे असंही ते म्हणाले शेतकऱ्यांना कर्जमाफी न देणारा आणि सर्वात फसवी कर्जमाफी असलेला हा अर्थसंकल्प असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे हा अर्थसंकल्प कोणत्याही घटकाला समाधान देणारा नाही असं ते म्हणाले राज्यात प्रशासकीय मान्यता असलेली तसेच निविदा प्रक्रिया झालेली एसटी बसस्थानकांची कामे निधीच्या उपलब्धतनेनुसार प्राधान्यक्रम ठरवून पूर्ण केली जातील असे परिवहनमंत्री एड अनिल परब यांनी विधानसभेत सांगितलं ते विधानसभेत प्रश्रोत्तराच्या तासात एका प्रश्नाला उत्तर देत होते केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी अर्ज भरणाऱ्या इतर मागासवर्ग प्रवर्गातल्या उमेदवारांना उन्नत आणि प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचा नॉन क्रिमिलेयर दाखला प्राधान्यक्रमानं उपलब्ध करुन देण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असल्याचं परब यांनी सांगितलं नाना पटोले यांनी उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्द्यावर त्यांनी ही माहिती दिली मनसुख हिरेन संशयित मृत्यूप्रकरणी अज्ञात व्यक्तिविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एटीएसकडून योग्य तपास सुरु असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन्ही सभागृहात एका निवेदनाद्वारे दिली शक्ती फौजदारी कायद्याबाबत संयुक्त समितीचा अहवाल सादर करण्यासाठी पुढच्या अधिवेशनाच्या अखेरच्या तारखेपर्यंत मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावालाही आज सभागृहानं मान्यता दिली उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या होत्या या गाडीच्या मालकाचा मृतदेह काही दिवसांपूर्वी ठाण्याजवळ सापडला होता याप्रकरणाचा तपास केंद्रीय गृहमंत्रालयानं एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेकडे सोपवला आहे सध्या महाराष्ट्र एटीएस या प्रकरणाचा तपास करत आहे एनआयए त्यांच्याकडून या प्रकरणाचा तपास हाती घेईल

जागतिक महिला दिनानिमित्त आठवले यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशात महिलांच्या राजकीय आरक्षणासाठी रिपब्लिकन पक्ष महिलांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली आहे

भारतीय महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध करत नवनवे विक्रम रचले आहेत असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे आजच्या महिला दिनाच्या निमीत्तानं आपण सगळ्यांनी स्त्री पुरुष असमानतेचं पूर्णतः उच्चाटन करायचा संकल्प करायचं आवाहनही त्यांनी आपल्या ट़विटर संदेशातून केलं आहे महिलांच्या प्रगतीशिवाय देश प्रगती करू शकत नाही असं उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू यांनी म्हटलं आहे आजचा दिवस महिलांमधला उत्साह त्यांची समर्पण भावना आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचा दिवस असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकारण्याच्या वाटचालीत महिला वर्ग महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमीत्तानं त्यांच्यातल्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी आपण वचनबद्ध होऊया असं आवाहनही त्यांनी केलं आहे कोरोना संकट काळातलं स्त्रीशकीचं धैर्य योगदान इतिहास विसरणार नाही अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी तमाम स्त्रीशक्ती मातू शक्तीला आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत महिलांसाठी महाराष्ट्र सुरक्षित आहेच पण तो आणखी सुरक्षित करण्याची शपथ घेऊया त्यासाठी वचनबद्ध होऊया असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या जनतेला श्भेच्छा दिल्या आहेत गाव खेड्यात राहणाऱ्या शेतामध्ये कष्ट करणाऱ्या शहरांमध्ये नोकरी उद्योग व्यवसाय करून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या समस्त माता भगिनींच्या त्यागाचं स्मरण करून राष्ट्रनिर्मितीतल्या स्त्रीशकीच्या योगदानाबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे राज्यातल्या स्त्रीशक्तीला त्यांचा हक्क मान सन्मान सुरक्षित वातावरण देण्याचा आपण सर्वांनी निर्धार करूया असं आवाहनही त्यांनी केलं आहे विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार भविष्यातल्या तंत्रज्ञानाधारित रोजगार विषयक प्रशिक्षण देता यावं आणि त्याबतीतली आवडनिवड कळावी यासाठी तरुण उद्योजिका रचना ताम्हणकर यांनी क्लाईब हा अभिनव व्यावसायिक प्रकल्प सुरु केलाआजच्या

केंद्रीय अर्थसंकल्पासाठीच्या संसद अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात आज राज्यसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर इंधन दरवाढीच्या मुद्यावर चर्चा करावी या मागणीसाठी विरोधकांनी वारंवार गोंधळ घातला त्यामुळे राज्यसभेचं कामकाज आज आधी दोन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकुब केलं गेलं

यांनंतर काँग्रेसनं इंधन दरवाढीच्या मुद्यावर चर्चा घेण्याची मागणी केली होती

सचिन नलावडे यांनी सादर केलेल्या रिमोट संचलित पीक संरक्षण यंत्राला एक लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे